पंतप्रधान पेट्रोलियम आधारित उद्योगांमुळे बिहारमध्ये रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला बिहारमधील पेट्रोलियम आधारित तीन प्रकल्पांचं लोकार्पण काही वेळापूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते समुद्रकिनारा नसल्याने गॅस आणि इंधन आधारित उद्योगांची बिहारमध्ये उभारणी करण हे एक आव्हान होतं मात्र राज्य सरकारचे ठोस प्रयत्न आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यान हे शक्य झाल्याचं ते म्हणाले कोरोनाच्या काळात उज्ज्वला योजनेचा लाभ देशभरातल्या महिलांना झाल्याचं त्यांनी सांगितलं बिहार मधल्या पारादीप हल्दिया दुर्गापूर या पाईपलाईनच्या विस्तार प्रकल्पातील दुर्गापूर बांका विभाग आणि पूर्व चंपारण आणि बांका इथल्या दोन एल पी जी बॉटलींग प्रकल्पांचं लोकार्पण आज पंतप्रधानांनी केलं संसद अधिवेशन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे

अधिवेशनाचा फक्त पहिला दिवस वगळता राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होणार आहे या अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास असणार नाही तसंच खासगी सदस्यांची विधेयकं विचारासाठी सभागृहात घेतली जाणार नाहीत शून्य प्रहरसुद्धा मर्यादित कालावधीचा असेल याशिवाय सभागृहांचं कामकाज सुरू असताना मधली सुट्टी नसेल तसंच दोन्ही सभागृहांचं कामकाज शनिवारी आणि रविवारीही होईल असं राज्यसभा आणि लोकसभेच्या सचिवांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे

यामध्ये सर्व खासदारांची चाचणी तसंच सुरक्षित अंतराच्या नियमांचा समावेश आहे कामकाज सुरू असताना सदस्यांमध्ये सुरक्षित अंतर रहावं यासाठी त्यांची दोन्ही सदनांच्या सभागृहांसोबतच दीर्घीकांमध्येही आसनव्यवस्था केली जाणार आहे

शहा एम्स केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अर्थात एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे संसदेच्या अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा सल्ला त्यांना यापूर्वी कोविड वरील उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडताना देण्यात आला होता त्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले असल्याचं एम्सच्या निवेदनात म्हटलं आहे

पोस्ट कोविड कोरोनाबाधितांसाठी कोरोना पश्चात व्यवस्थापन आणि आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या आरोग्याची देखभाल नियमितपणे होणं गरजेचं आहे आजारातून बरे झाल्यानंतरसुद्धा शारीरिक थकवा खोकला घसा खवखवण अशी लक्षण दिसल्यास विशेष खबरदारी घ्यावी डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्राणायाम योगासनं चालण असे व्यायाम करून आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा घरगुती आणि नोकरीची कामंही काळजी घेत करावीत मास्क वापरण सुरक्षित अंतर पाळण सातत्यानं हात स्वच्छ धुण हे खबरदारीचे उपायसुद्धा प्रत्येक बरे झालेल्या रूग्णानं पाळायला हवेत

याशिवाय बरे झाल्यानंतरचे चांगले अनुभव समाजमध्यमाद्वारे इतरांना सांगावेत असंही या नियमावलीत सुचवण्यात आलं आहे बरे होऊन रुग्णालयातून घरी आल्यानंतर पुढील सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने सबंधित डॉक्टरांना आपल्या तब्येतीबाबत माहिती देत रहावी असं ही मंत्रालयानं सुचवलं आहे

औषधं आरोग्य नियामक प्राधिकरणाने चाचण्या सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर या चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत एका व्यक्तीवर या लशीचा प्रतिकूल परिणाम जाणवल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या

तर्सेच प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अर्थमंत्री आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजेसच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेऊन त्यावर लक्ष ठेवलं जात आहे असं अर्थमंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे

अशीही माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे ऑस्ट्रेलिया इशारा ऑस्ट्रेलियातील विशिष्ट समाजाविषयी तिरकस दृष्टीकोनातून बातम्या देणाऱ्या पत्रकारांना ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरं जावं लागेल असा स्पष्ट इशारा गृहमंत्री पीटर डटन यांनी दिला आहे काल एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डटन यांनी चीनमधून अलिकडेच सुटका करण्यात आलेल्या दोन ऑस्ट्रेलियन पत्रकारांसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना चिनी पत्रकारांचा थेटपणे उल्लेख न करता हा इशारा दिला

त्यानंतर त्यांना चीनमधील ऑस्ट्रेलियाच्या राजनैतिक कार्यालयात आश्रय घ्यावा लागला होता त्या पाश्र्वभूमीवर बोलताना डटन म्हणाले की परदेशी पत्रकार बातम्यांचं योग्य वृत्तांकन करत असतील तर काही हरकत नाही मात्र ऑस्ट्रेलियातील विशिष्ट समाज गटाबद्दल तिरकसपणे बातम्या देणं खपवून घेतलं जाणार नाही ट्रम्प अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा विजयी होण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पश्चिमेकडील भागावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे

त्यामुळे ट्रम्प यांनी या भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शनिवारी आणि रविवारी नेवाडा इथं प्रचारसभा घेण्याचा निर्णय घेतला आहे ट्रम्प यांच्या रेनो आणि लास वेगास इथं आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या नियोजित प्रचारसभा स्थानिक प्रशासनानं कोरोनाविषयक सूचनांचं पालन न केल्याचं कारण देत रद्द केल्या मात्र ट्रम्प यांनी तरीही जाहीर सभा घेत स्थानिक प्रशासनाचा आदेश डावलला आहे टेनिस जपानच्या नाओमी ओसाकानं अमेरिक खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतपद पटकावलं आहे तिनं महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बेलारुसच्या व्हीकटोरिया अझारेन्काचा पराभव करून ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलं तर या स्पर्धेतला पुरुष एकेरीतला सामना आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएम यांच्यात होणार आहे